बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजित कृषिक या प्रदर्शनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपम्ख्यमंत्री अजित पवार राज्याचे कृषिमंत्री दादा भ्से चित्रपट अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे प्रम्ख आमिर खान आदी मान्यवर उपस्थित होते

देशासाठी प्राणांची आहती देणाऱ्या शहीदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली रिअर एडमिरल एस

ग्रिवाल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रबोधीनीतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली

यावेळी आनंदी गोपाळ या चित्रपटाने या वर्षीच्या संत त्काराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट प्रस्कारावर आपली मोहोर उमटविली

या प्रस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली प्णे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं हे दोन्ही प्रस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात

श्रीराम लाग् डॉक्टर श्रीराम लागू यांना आपल्यातून जाऊन उद्या एक महिना पूर्ण होत आहे डॉक्टरांचं फिरण्यासाठीचं आवडतं ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशानं स्मृतीवृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

यावेळी दीपाताई लागू डॉ मोहन आगाशे संदिप खरे ज्योती स्भाष आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत खेलो इंडिया ग्वाहाटी इथं स्रु असणा या खेलो इंडिया य्वा क्रीडा स्पर्धेंत महाराष्ट्राच्या खेळाडूंची स्वर्ण घोडदौड कायम आहे आजपास्न स्रु झालेल्या क्स्ती प्रकारात सद्दाम शेख आणि ओंकार पाटील यांनी स्वर्णपदक पटकावलं

हवामान प्णे आणि परिसरांत आज सकाळपासूनच थंडीची चाहल होती

तर हा होता आजचा प्णे वृतांत